प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या सुरु असलेल्या केंद्रांव्यतिरिक्त ही केंद्र सुरु केली जाणार असून त्यात केवळ लसीची द्सरी मात्रा देण्याचंच नियोजन केलं जाणार आहे

पूणे शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली असून दुसऱ्या मात्रेसाठी त्यांची गर्दी नियमित लसीकरण केंद्रावर होऊ नये यादृष्टीनं हे नियोजन सुरु झालं आहे रेमडेसीव्हीर अनेक प्रयत्न करूनही रेमडेसीव्हीरचं इंजेक्शन क्रेही न मिळाल्यानं संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आज पूण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं या इंजेक्शनच्या सुलभ वितरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतंत्र नियमावली जारी केली असून गरजेनुसार रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे कोणालाही औषध विक्रेत्यांकडून परस्पर हे इंजेक्शन न देण्याचे स्पष्ट निर्देश या नियमावलीत देण्यात आले आहेत मात्र प्रत्यक्षात अनेक रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाइकांनाच हे इंजेक्शन आणून देण्यास सांगत आहेत त्यामुळे संतप्प झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आज हे आंदोलन केलं जिल्हा प्रशासनानं याप्रकरणी लक्ष घालून संबंधित रुग्णालयांकडे याप्रकरणी विचारणा केली जाईल असं आश्वासन दिलं आहे

रेमीडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाया दोन टोळ्या पोलिसांनी पकडल्या आहेत तसंच अन्न आणि औषध प्रशासनाने दौंड इथं केलेल्या कारवाईत चार जणांना अटक केली आहे रेमीडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची नागरिकांना माहीती असल्यास त्यांनी त्वरीत प्णे शहर पोलीसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस आय्क्त प्णे शहर अमिताभ ग्रप्ता यांनी केल आहे

मात्र मागणीच्या तुलनेत ही संख्या खूपच अप्री असल्याचं प्रशासनानेही मान्य केलं आहे आज रात्री उशिरापर्यंत या इंजेक्शनचा आणखी साठा प्रशासनाला मिळणार असल्याचं डॉ

ऑक्सिजन तुटवडा प्णे विभागातली कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन सर्व मोठ्या रुग्णालयांनी ऑक्सिजनची गरज असणाऱ्या अन्य प्रकारच्या नियमित शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची शिफारस राज्याच्या कोरोनाविषयक कृती गटानं केली आहे

व्हेन्टिलेटर्स प्रणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध संस्था आणि संघटनांतर्फे शासकीय आरोग्य केंद्रांना देण्यात आलेले व्हेन्टिलेटर्स नाममात्र भाडेतत्वावर खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून दिले जाणार असून त्याचा फायदा ग्रामीण भागातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांना होणार आहे सध्याच्या कोरोना प्रादूर्भावाची काळात जिल्हा परिषदेकडून खासगी रुग्णालयांना हे व्हेन्टिलेटर्स भाडेतत्वावर देण्याची योजना आखण्यात आली आहे सहाय्यता केंद्र पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आजपासून काँग्रेस भवन इथं कोविड साहाय्यता आणि मदत केंद्र सुरू करण्यात आलं आहे पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी या केंद्राच्या मदतीने प्रशासनाशी संपर्क साधून रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्यास सहकार्य करणार आहेत

कामगार परवानगी प्णे शहरात संचारबंदीच्या काळातही घरगूती कामगार स्वयंपाकी वाहनचालक यांना परवानगी असल्याचे पूणे महापालिकेने स्पष्ट केले आहे राज्य सरकारच्या नियमानुसार राज्यात इतर ठिकाणी रात्री आठ वाजता संचारबंदी लागू होत असली तरी पुण्यात मात्र संध्याकाळी सहा वाजता संचारबंदी लागू होणार आहे हौसिंग सोसायटीमध्ये पाचपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास ही सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल या ठिकाणी बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे मात्र अनेक सोसायटीमध्ये एकापेक्षा अधिक इमारती असल्यानं या निर्णयाला विरोध होत आहे

संध्याकाळनंतर आकाश ढगाळ होऊन वादळी पाउस पडण्याची शक्यता आहे उद्याही अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत पुणे आणि परिसरातील ताज्या घडामोडींसह उद्या पुन्हा भेटू पुणे वृत्तांतमध्ये विविध भारती पुणे केंद्रावर नमस्कार